संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात देशाशी आणि लोकांशी संबंधित विषयांवर चर्चा व्हावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच प्रतिपादन

प्रायोगिक प्रकल्पाला चांगला प्रतिसाद राज्यात विविध ठिकाणी झालेल्या नगरपरिषद निवडणुकाचे निकाल जाहीर

आयोजन होणार संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात देशाशी आणि लोकांशी संबंधित विषयांवर चर्चा व्हावी असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे आज झालेल्या सर्वपक्षीय सभेनंतर संसदीय व्यवहार मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ही माहिती दिली दरम्यान राज्यसभेचे अध्यक्ष एम व्येंकय्या नायडू यांनी सदनाचं कामकाज सुरळीत होण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली विरोधी पक्षांचे नेते देखील आपली भूमिका निश्चित करण्यासाठी आज बैठक घेणार आहेत लोकसभेच्या सभापती स्मित्रा महाजन उद्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन लोकसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी चर्चा करणार आहेत

तसेच काही प्रलंबित विधेयकेही पारित होण्याची शक्यता आहे छत्तीसगढ मध्यप्रदेश राजस्थान तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणूकीच्या उदया होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे

मध्य प्रदेशातील मतमोजणीचं चित्रिकरण करण्यात येणार आहे

रिझव्रह बँकेचे गव्रहनर डॉ उर्जित पटेल यांनी खाजगी कारणांचा दाखला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तत्पूर्वी आर बी आय मध्ये सेवा देण्याची संधी मिळाली ही गौरवास्पद बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं महाराणा प्रताप शिक्षा परिषद गोरखप्रच्या संस्थापक सप्ताह समारंभाला आज संबोधित केले यावेळी राष्ट्रपती म्हणाले की उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात ज्ञान आणि जागरुकता यांचा प्रसार करण्यात गोरखनाथ पीठाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे संस्कृतीप्रती आदर राष्ट्राप्रती समर्पण आणि सामाजिक काम करण्याची तयारी हे गुण युवकांमध्ये बिंबवत त्यांचे सुजाण व्यक्तिमत्व घडवण्यात परिषदेन मदत केली आहे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय औद्योगिक स्रक्षा दल सी

च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दहशतवाद आणि घ्सखोरी संदर्भातल्या नवीन आव्हानांचा सामना करण्याबाबत चर्चा केली अहीर यांनी राष्ट्रीय औद्योगिक स्रक्षा अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही संबोधित केलं

माता मृत्यूंचे प्रमाण केरळ खालोखाल देशात महाराष्ट्रात सर्वात कमी आहे हेच प्रमाण अजून कमी व्हावं यासाठी शेतकरी आत्महत्या ग्रस्त वर्धा जिल्यातील आर्वी इथं प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प आरोग्य विभागाकड्रन राबवण्यात आला यामध्ये माता मृत्यूसाठी कारणीभूत रक्ताची कमतरता आणि जंत्संसर्ग या दोन कारणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं रूग्णालयामधेच प्रसूती व्हावी यासाठी गरोदर मातांचं आणि त्यांच्या परिवाराचं सम्पदेशन देखील घेण्यात आलं

रक्तपेढी निर्माण करून रक्त उपलब्ध करून देण्यात आलं

संजीव जयस्वाल यांनी आज नागप्रात दिली

त्रिमीती छपाई तंत्रज्ञानाविषयी महाराष्ट्र सरकार लवकरच स्वतंत्र धोरण तयार करणार आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल एका जागतिक परिषदेत ही माहिती दिली या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करुन गूंताग्तीचे अनेक प्रश्न सोडवता येतील तसंच मानवी च्का टाळता येतील असं ते म्हणाले

तसंच नगराध्यक्षपदी देखील विजय संपादित केला आहे

वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडण्कीचे सर्व निकाल हाती आले आहेत

अहमदनगर महापालिकेची मतमोजणी आज पार पडली

ऐन निवडण्कीच्या तोंडावर बंडखोरी करणाऱ्या अनिल गोटे यांचा पराभव झाला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता मोरे या विराजमान झाल्या आहेत

आज अश्विनी रामाणे यांनी जात प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्यांचे पद रद्द करण्यात आलं याचबरोबर अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे याचे पद याआधीच रद्द करण्यात आले होते

या अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांना योग्य वीज प्रवठा शेती अवजार प्रवठयासह मुदा आरोग्य पत्रिकेच वितरण करण्यात येत आहे

नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यासाठी जी जमिनआरोग्य पत्रिका ही जी योजना स्रू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आम्हा सर्व शेतकऱ्याना लक्षात येतं की जमिनीला कशाची आवश्यकता आहे

आणि त्याच्यामुळं जो खर्च वाढणार होता किंवा अपूर्ण ज्ञानाच्या अभावी शेतकऱ्याचा पैसा वाया जात होता त्याचा तो पैसा वाचला आहे आणि उत्पनात त्याच्याम्ळं चांगली भर पडली आहे कमी खच्यात ज्यादा उत्पादन अशा प्रकारचा शेतकऱ्याना नरेंद्र मोदी साहेबांच्या या जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून उपयोग होत आहे

सध्याच्या काळात मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी आहे या हक्काच्या अमंलबजावणीसाठी प्रत्येक ठिकाणी यंत्रणा निर्माण करावी असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी आज मुंबई इथं केलं मानवी हक्क दिनानिमित्त राज्य मानवी हक्क आयोगाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहणे म्हणून श्रीमती मनोहर बोलत होत्या यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते

या उपक्रमात विविध कार्यशाळा चर्चासत्रं आयोजित करण्यात आली आहेत

ही शेती पर्यावरणप्रक असल्याचंही त्यांनी सांगितलं

जसप्रित ब्मराह रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन तर इशांत शर्मानं एक गडी बाद केला या विजया बरोबरच भारताचं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडी मिळवली आहे